शिवसेना आपल्या मागणीवर ठाम आहे यापुढे राज्याचं नेतृत्व शिवसेनेचाच मुख्यमंत्री करेल त्यासाठी शिवसेनेकडे पर्याय असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे ते आज द्पारी म्ंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते

मात्र लोकसभा निवडण्कांआधी दोन्ही पक्षात ठरल्याप्रमाणे अडीच वर्ष म्ख्यमंत्रीपदासह सत्तेत समान वाटा मिळाला पाहिजे या मागणीवर शिवसेना ठाम आहे भाजपाची दडपशाही चालणार नाही भाजपा दावा करत असेल तर संख्याबळ त्यांनी सिद्ध करुन दाखवावं असं राऊत म्हणाले

शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची आज ठाकरे यांच्या वांद्रे इथल्या मातोश्री निवासस्थानी बैठक झाली या बैठकीत यासंदर्भातला ठराव मंजूर झाल्याचं आमदार शंभूराजे देसाई यांनी सांगितलं सत्तावाटपात समान वाटा मिळावा या भूमिकेचा शिवसेना आमदारांनी प्नरुच्चार केला राज्यातील सता स्थापनेच्या सध्याच्या पेच प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्याचे अॅडव्होकेट जनरल आश्तोष कंभकोणी यांना कायदेशीर बाबींवर सल्लामसलत करण्यासाठी आज राजभवनावर बोलावलं होतं दरम्यान वंचित बहजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही आज राज्यपालांची भेट घेतली भाजपा नेत्यांनी आज म्ंबईत राजभवनात राज्यपालांची भेट घेतली पाच वर्ष सत्तेत असलेल्या महाय्तीला विधानसभा निवडण्कीत स्पष्ट जनादेश मिळाला त्याआधारे आतापर्यंत सरकार स्थापन व्हायला हवं होतं मात्र यासाठी विलंब लागत असल्यानं कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेटीनंतर वार्ताहरांना सांगितलं यावेळी स्धीर म्नगंटीवर गिरीश महाजन आणि आशीष शेलार हे भाजपा नेते उपस्थित होते तत्पूर्वी सकाळी भाजपानेते सुधीर मुनगंटीवार यांनी वार्ताहर परिषद घेतली भाजपा अल्पमतातलं सरकार देणार नाही स्थिर सरकार देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जात आहेत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमधे चर्चा स्रु आहे असं ते म्हणाले महा चक्रीवादळ गुजरातच्या नैऋत्येला पोचलं असून तिथं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे प्ढील नऊ तासांत ते ईशान्येकडे सरकण्याची शक्यता हवामानखात्यानं वर्तवली आहे

पाकिस्तानमधे कर्तारपूर मार्गिकेविषयी प्रसिद्ध झालेल्या चित्रफितीमधे खलिस्तानी फ्टीरतावादी जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांना दाखवल्याचा भारतानं तीव्र निषेध व्यक्त केला आहे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश क्मार यांनी आज नवी दिल्ली इथं समाज माध्यमांशी बोलताना हे सांगितलं कर्तारपूर गुरुद्वारा इथल्या तीर्थ यात्रेला जाणा या भारतीय शीख बांधवांच्या भावानांना द्खावणारी ही चित्रफित त्वरित हटवावी अशी मागणी क्मार यांनी केली आहे आपती व्यवस्थापनाबाबत केंद्र सरकार गंभीर असल्याचं केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं आहे

दिल्लीतल्या वाय् प्रदुषणात थोडी सुधारणा झाली असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे

अत्यावश्यक औषधं आणि सेवांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचं वक्तव्य उपराष्ट्रपती एम

हृदयरोगाचा झटक्यासारख्या आणीबाणीच्या वेळी कोणता प्रथमोपचार करायला हवा याचं प्रशिक्षण लोकांना देण्याची गरज आहे त्यासाठी कार्यक्रम विकसित करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले केंद्रसरकारनं देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत ठेवल्याम्ळेच आज भारत जागतिक परिस्थितीत ठामपणे उभा आहे असं प्रधानमंत्री आज म्हणाले रायजिंग हिमाचल या धरमशाला इथं चालू असलेल्या जागतिक ग्ंतवण्कदार परिषदेत ते बोलत होते यापूर्वी अशी गृंतवणूकदारांची परिषद फक्त मोठ्या शहरात होत असे पण आता परिस्थिती बदलती आहे असंही ते म्हणाले राज्यात स्रु असलेल्या अनेक विकासप्रकल्पांवर आधारित एका प्रदर्शनाला प्रधानमंत्र्यांनी भेट दिली देशातल्या मध्यमवर्गीय नागरिकांसाठी सरकार अनेक कल्याणकारी निर्णय घेत असल्याचं ते म्हणाले

ब्लब्ल चक्रीवादळाम्ळे उद्भवलेल्या आपतीजनक परिस्थितीचा म्काबला करण्यासाठी ओदिशा पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेणारी बैठक आज झाली प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ

मिश्रा यांनी बोलावलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत या राज्यांचे मुख्य सचिव तसंच प्रतिनिधी सहभागी झाले होते या चक्रीवादळाम्ळे जीवितहानी होऊ नये तसंच वितहानी कमीत कमी व्हावी यासाठी खबरदारी घेण्याची सूचना डॉ मिश्रा यांनी केली केंद्र सरकार यासाठी सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन त्यांनी दिलं खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या असून वादळाच्या परिस्थितीचा सतत आढावा घेत असल्याची माहिती सर्व राज्यांच्या म्ख्य सचिवांनी या बैठकीत दिली भारत आणि बांग्लादेश यांच्यातल्या टी ट्वेंटी मालिकेतला द्सरा सामना आज ग्जरातमधे राजकोट इथं न्कताच सुरु झाला आहे भारतानं नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली आहे

तीन सामन्यांच्या या मालिकेतला रविवारी दिल्लीत झालेला पहिलाच सामना गमावल्याम्ळे भारतीय संघाला मालिका वाचवण्यासाठी आज चांगली कामगिरी करुन दाखवावी लागेल

शासकीय खरेदीसाठीचा ई व्यापार मंच तसंच ग्रामीण विकास मंत्रालय राज्य सरकारच्या हस्तकला विकास आयोगासह कार्यरत असून स्वसहाय्यता गटांना प्रोत्साहन देण्याचं काम करत आहेत

नागा बंडखोरांबरोबर लवकरच होऊ घातलेल्या सहमती कराराम्ळे आसामच्या नागरिकांच्या हिताला कोणतीही बाधा येणार नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे आसामचे म्ख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज नवी दिल्ली इथं शहा यांची भेट घेऊन प्रस्तावित सहमती करारावर चर्चा केली या करारामुळे आसामी नागरिकांचं न्कसान होऊ नये अशी विनंती यावेळी सोनोवाल यांनी केली होती केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाशी संवाद साधण्यासाठीचा डीन क्रमांक उद्यापासून कार्यरत होईल

छतीसगड राज्यात आज सकाळी माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक जवान शहीद झाला बिजापूर जिल्ह्यातल्या पामेड भागात आज पहाटे सी आर पी एफ आणि स्थानिक पोलिसांच्या एकत्रित तपास अभियानाच्या वेळी ही घटना घडली